याविद्यापिठानंकोरोनासंकटाच्याकाळातसमाजालामोठ्याप्रमाणातमदतकेली हजारोलोकांच्यामोफतचाचण्याकेल्या विलगीकरणकक्षउभारले प्लाइमाबँकास्रुकेल्याआणिपीएमकेअरफंडालामोठ्यारकमेचंयोगदानदिलं

पालघरजिल्ह्यातल्याप्रस्तावितवाढवणबंदरालास्थानिकजनतेचाअसलेलाविरोधडावलूनहाप्रकल्पहो ऊदेणारनाहीअसंबंदरविभागाचेमंत्रीअस्लमशेखयांनीम्हटलंआहे यासंदर्भातअस्लमशेखयांनीएकध्वनीचित्रफितप्रसारितकरूनआपलीभूमिकामांडली यातत्यांनीराज्यसरकारस्थानिकांसोबतआहे असंम्हटल्याचंआमच्याबातमीदारानंकळवलंआहे

याप्रस्तावितबंदरामुळेजरइथल्याजैवविविधतेचंआणिस्थानिकांच्यापारंपरिकरोजगाराचंनुकसानहोणारअसेल तरसरकारहीस्थानिकांच्यासंघर्षातत्यांच्यासोबतअसेलअसंशेखयांनीम्हटलंआहे प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनाअमेरिकेच्याराष्ट्राध्यक्षांनी तिथल्याप्रतिष्ठेच्यालीजनऑफमेरिटयासर्वोच्चप्रस्कारानंसन्मानितकेलं भारताचेअमेरिकेतलेराजदूततरणजीतसिंहसंधूयांनीप्रधानमंत्र्यांच्यावतीनंहापुरस्कारस्विकारला हाप्रस्कारम्हणजेप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांचंखंबीरनेतृत्व तसंचमोदीयांनीभारतजागतिकमहासत्ताम्हणूनउदयालायावीयासाठी तसंचभारतआणिअमेरिकेतल्याराजनैतिकभागिदारीअधिकदृढकरण्यासाठीत्यांनीकेलेलेप्रयत्नआणिजागति कसमृद्धीआणिशांततेलाचालनादेण्यासाठीमोदीयांनीदिलेल्यायोगनादानाचासन्मानआहेअसंयासंदर्भातपर राष्ट्रव्यवहारमंत्रालयानंजारीकेलेल्यानिवेदनातम्हटलंआहे

मात्र इंग्लंडमधूनजीपाचविमानंआजआजरात्रीयेणारआहेत

इंग्लंडव्यतिरिक्तदेशातूनयेणाऱ्याप्रवाशांमध्येलक्षणंनसतीलतरअशाप्रवाशांनापालिकासंस्थात्मकविलगिकर णातठेवणारआहे

केंद्रशासनराज्यसरकारच्यामाध्यमातूनकिमानआधारभुतकिंमतीनंभरडधान्ययोजनेअंतर्गतमका बाजरीयापिकाचीखरेदीकरतअसते

दिल्लीतआंदोलनकरणाऱ्याशेतकऱ्यांनापाठिंबादेण्यासाठीअखिलभारतीयकिसानसभेच्यानेतृत्वाखालीराज्या तलेहजारोशेतकरीनाशिकहनदिल्लीलारवानाझालेआहेत

यातसोलापूर सातारा कोल्हापूर अहमदनगर रायगड रत्नागिरी पालधर महाड मुंबई ठाण्यासहविविधजिल्ह्यातून स्मारेतीनहजारशेतकरीआणिकामगारानीसहभागनोंदवला

भारतीयकिसानसभेचेराष्ट्रीयअध्यक्षअशोकढवळेयांच्यानेतृत्वातआणि केरळचेखासदारके

राकेशयांच्याप्रम्खउपस्थितदिल्लीकडेप्रस्थान केलं यावेळीआमदारजयंतपाटील माजीआमदारनरसय्याआडम माजीआमदारजे पी

कराड किसानसभेचेराज्य अध्यक्षकिसानगुज्जर सचीवअजितनवले आदि विविधसंघटनांचेपदाधिकारीआणिकार्यकर्तेउपस्थितहोते दिल्लीतसुरुअसलेलंशेतकऱ्यांचंआंदोलनआतातीव्रहोतचाललंआहे त्यामुळेकेंदसरकारनंत्याशेतकऱ्यांच्याभावनाजाणूनघेतल्यापाहिजेत असंनगरविकासआणिसार्वजनिकबांधकाममंत्रीएकनाथशिंदेयांनीम्हटलंआहे तेगोंदियाइथंशिवशेनाजिल्हामेळाव्यातबोलतहोते

अतिवृष्टीमुळेबाधितपरभणीजिल्हयातल्याशेतकऱ्यांचीफसवणुककेलेल्यारिलायन्सकंपनीविरोधातगुन्हादा खलकरूनपीकविम्याचीरक्कममिळव्नदयावी अशातक्रारआणिमागणीचेहजारोअर्ज शेतकऱ्यांनीजिल्हाअधीक्षककृषीअधिकारीकार्यालयालादिलेआहेत

भाजपाचेज्येष्ठनेतेआणिविधानसभेचेमाजीसभापतीआमदारहरिभाऊबागडेआणिराज्यसभेचेखासदारडॉक्टर भागवतकराडयांनीभाजपाच्याकाहीस्थानिकनेत्यांसहज्येष्ठसमाजसेवकअण्णाहजारेयांचीकालराळेगणसि दधीइथंभेटघेतली अण्णाहजारे यांनी अलिकडेच केंद्र सरकारलापत्रलिहन शेतकऱ्यांच्याप्रश्नांवरूनआंदोलनकरायचाइशारादिलाहोता

अण्णांचंवयपाहता त्यांनी उपोषण करून ये अशी विनंती यानेत्यांनीअण्णाहजारेयांनाकेलीअसल्याचंआमच्याबातमीदारानंकळवलंआहे

याभेटीदरम्यानबागडेआणिकराडयांनीअण्णाहजारेयांनाकेंद्रसरकारच्यानव्याकृषीकायद्याचीमराठीआवृत्ीदि ल्याचंहीआमच्याबातमीदारानंकळवलंआहे

नाशिकचा पारा सातत्यानं घसरत असून किमान तापमान आणखी कमी होऊ शकतं असं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलं